आजही सकल मराठा समाजाशी चर्चा करण्यास राज्य सरकार तयार आहे वसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका निवेदनात म्हटले आहे विशेषत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार पूर्णत कटिबद्ध आहे त्यामुळेच राज्य सरकारने यासंदर्भातील कायदा तयार केला परंतु उच्च न्यायालयाने त्या कायद्याला स्थगिती दिली सध्या हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे राज्य सरकार आपल्या अखत्यारितील सर्व बाबी पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं

सुमारे दोन लाखांहन अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ झालेला बाहे अशी देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली मराठा आंदोलन आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चानं पुकारलेल्या आंदोलनाला काल राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं त्यामुळे मुंबई बंदचं आंदोलन काल दुपारीच स्थगित करण्यात आलं मुंबई पुणे द्वतगती महामार्गावर कळंबोली इथं आंदोलकांनी रास्ता रोको केल्यामुळे या मार्गावरची वाहतूक बराच वेळ ठप्प होती

या आंदोलनाचा पुणे मुंबई एस टी सेवेवरही परिणाम झाला ठाण्यात दुपारनंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागलं यात नौपाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मोरे यांच्यासह तिघे वधिकारी जखमी झाले

यावेळी पोलिसांना आंदोलकांवर सौम्य लाठीमारही करावा लागला सातारा जिल्ह्यात हजारो युवकांनी पुणे बंगलोर महामार्गावर ठिय्या आंदोलन केलं काही युवकांनी पोलीस बाहनांवर दगदफेक केली यानंतर अश्रूध्रूर सोडून जमाव पांगवण्यात आला घुळे जिल्ह्यात साक्री शिंदखेडा तसच कापडणे गावात कडकडीत बंद पाळण्यात याला

यवतमाळच्या उमरखेडमध्ये संतप्त जमावानं माहेश्वरी चौकात दगडफेक सुरु केल्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला नाशिक पालघर आणि बोईसरमध्येही आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला

यांदोलनकर्ते शांततेच्या मार्गानं यांदोलन करत होते मात्र आंदोलनाशी संबंधित नसलेले काही घटक हिंसा पसरवण्याचा प्रयव करत असल्याचं निदर्शनास आल्याचं ठाणे पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी सांगितलं

दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्घन जाधव आणि राष्ट्रवादीचे विजापूर मतदार संघातील आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांनी आपले राजीनामे देऊ केले आहेत

या युद्धाचे एक स्मरण

पाकिस्तानी घुसखोरांनी सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी ताब्यात षेतल्याचं लक्षात आल्यानंतर या घुसखोरांना ह्वसकावण्यासाठी करगिलचं युद्ध सुरू झालं ही ठाणी करगिल आणि द्रास परिसरातील अतिउंच दुर्गम जागी होती त्यामुळं साठहून अधिक दिवसांच्या प्रयत्नांनंतर भारताला ही ठाणी परत मिळवण्यात यश मिळालं हे युद्ध आधुनिक इतिहासातील अतिउंचीवरच्या युद्धाचं वत्युत्कृष्ट उदाहरण आहे यात युद्धाला लागणारी सामग्री आणि मनुष्यबळाची ने आण करण्याचा चांगला अनुभव भारतीय सैन्याला मिळाला दोन्ही देश अण्वस्त्र सज्ज झाल्यानंतरचं हे पहिलंच युद्ध होते त्यामुळे सगळ्या जगाचं लक्ष याकडे होतं परंतु भारतानं हे युद्ध करगीलपुरतंच मर्यादित ठेवलं या संयमाबद्दल भारताचं जगभर कौतुक झालं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरुन पाठिंबा मिळाला

नाशिक जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असून तिसऱ्या क्रमांकावर यवतमाळ जिल्हा आहे

दरम्यानच्या काळात त्यांचं निधन मालं

कायदा आणि सुव्यवस्था तसंच शांतता आणि जातीय सलोखा राखण्याची जबाबदारी प्रामुख्यानं राज्य सरकारांची आहे वसं ते म्हणाले

या बिबळ्यावर नवेगावबांध प्राणी संग्रालयात उपचार करण्यात आले हवामान गेल्या चोवीस तासांत कोकणांत आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला